प्नर्वसन कार्य वेगानं जारी

झळकणार

करण्यात आलं ईद उल उझाचा सण आज देशभरात साजरा होत आहे

दरम्यान सांगली जिल्ह्यामध्ये निर्माण झालेल्या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बाधित झालेल्या गावांतील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी स्वच्छता आणि आरोग्य विषयक समुचित उपाययोजना तातडीने करणे आवश्यक आहे त्यासाठी प्रत्येक गावामध्ये जिल्हा परिषद अधिनस्त विविध विभागातील अधिकारी कर्मचारी यांचा समावेश असलेली पथके निय्क्त करण्यात आली आहेत अशी माहिती सांगलीचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली सातारा जिल्ह्यातील प्णे बेंगलोर महामार्गावर थांबवन्यात आलेली अवजड वाहने वाहतूक कोंडी किंवा इतर परिस्थिति निर्माण होऊ नये यासाठी टप्प्याटप्प्याने कोल्हाप्रकडे मार्गस्थ करण्यात येऊ लागली आहेत कराड शहर कराड ताल्का तळबिड उम्ब्रज बोरगांव सातारा शहर सातारा ताल्का भूईज खंडाळा शिरवळ या पोलीस ठाण्याच्या हद्दीत हजारो वाहने उभी असून कराड पासून कोल्हाप्रकड़े एकेरी वाहतूक स्रु आहे वाहतूक आणि इतर स्थिति लक्षात घेत प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाहने सोडण्यात येत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज डिस्कवरी वाहिनी वर मॅन वर्सेस वाईल्ड या कार्यक्रमात झळकणार आहेत डिस्कवरी वाहिनीवर रात्री नऊ वाजता हा कार्यक्रम पाहता येणार आहे दरम्यान या कार्यक्रमाबददल मोदी यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे कि भारताच्या हिरव्या गार जंगलांमध्ये जाऊन निर्सगाच्या सानिध्यात पर्यावरण संवर्धन आणि हवामान बदलाबाबत चर्चा यासाठी या पेक्षा आणखी योग्य मंच नस् शकतो त्यांनी आपल्या हया कार्यक्रमात दर्शक म्हणून सामिल होण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे

भारताच्या जीम कॉर्बेट राष्ट्रीय उदयानात तयार करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून वन्यप्राणी संवर्धनाचा संदेश देखिल देण्यात आला आहे स्प्रसिद्ध साहसवीर बेयर ग्रील्स या कार्यक्रमाच्या यजमानपदी आहेत देशाला उदयोग व्सायवसायांसाठी एक चांगला पर्याय बनवण्याकरता आपलं सरकार प्रयत्नशील असल्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे ते एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या म्लाखतीत बोलत होते येत्या पाच वर्षात देशात ग्रंतवण्कीवर आधारित विकासाला चालना देण्याचं रालोआ सरकारचं उद्दिष्ट आहे आणि त्यादृष्टीनं शंभर लाख कोटी रुपयांची ग्रंतवणूक साध्य करण्याच्या दिशेनं प्रयत्न सूरु आहेत असं ते म्हणाले यासाठी देशांतर्गत आणि परकीय निधीचा अधिकाधिक ओघ वाढवण्याचं सरकारचं लक्ष्य आहे देशात उदयोगधंदयांसाठी अन्कूल वातावरण तयार होत असून खाजगी उद्योगधंद्यांनी सरकारवर विश्वास ठेवावा असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं आहे भारत आणि चीननं दोन्ही देशांदरम्यानचे बंध अधिक मजब्त करण्याच्या उद्देशानं शंभर उपक्रमाचं आयोजन करण्यास सहमती दर्शवली आहे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी आज चौथ्या भारत चीन माध्यम मंचावरून उपस्थितांना संबोधित करतांना ही माहिती दिली तत्पूर्वी त्यांनी त्यांचे चीनचे समपदस्थ वांग यी यांच्याशी बिजींग इथं विविध म्द्यांवर चर्चा केली यावेळी कैलास मानसरोवर यात्रेचा मार्ग अधिक वाढवण्यासह इतर महत्वपूर्ण सूचनांचं आदान प्रदान करण्यात आलं पारंपारिक औषधं आणि क्रीडा या क्षेत्रांतील एकंदर चार विविध करारांवर यावेळी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या कांग्रेसचे वरिष्ठ नेते राहल गांधी यांनी काश्मीरला प्रत्येक्षात भेट देऊन नंतरच त्यावर भाष्य करावं असं आवाहन जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केलं आहे द्रदर्शनच्या वृत्त वाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत ते बोलत होते राज्यातील परिस्थिती संपूर्ण शांततापूर्ण असून गेल्या आठवडाभरात कुणालाही कसलीही इजा पोहोचली नसल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोनं इस्रोचे संस्थापक आणि स्प्रसिदध अवकाश वैज्ञानिक डॉ विक्रम साराभाई यांची जन्मशताब्दी साजरी करण्याच्या उद्देशानं आजपासून वर्षभर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे साराभाई यांचा जन्मस्थळ असलेल्या अहमदाबाद इथं ग्जरात विद्यापीठ दीक्षांत सभागृहात आज सकाळी उदघाटनीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी इस्रोच्या सर्व विभागातील कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित होते

राज्यातील चंद्रपूर इथल्या इको प्रो बहउददेशीय या संस्थेस राष्ट्रीय यूवा प्रस्काराने सन्मानित करण्यात आले चंद्रप्र किल्ल्याची स्वच्छता करून संस्थेने उल्लेखनीय कार्य केले आहे यासोबतच कोल्हापूर इथल्या ओंकार नवलिहाळकर आणि नाशिक जिल्ह्यातील विनित मालप्रे या तरुणांना सुद्धा प्रस्काराने सन्मानित करण्यात आले

चंद्रपूरच्या इको प्रो बहउद्देशीय संस्थेने विविध क्षेत्रात दिलेल्या योगदानाची दखल घेत या संस्थेला राष्ट्रीय य्वा प्रस्काराने सन्मानित करण्यात आले संस्थेचे अध्यक्ष बाळू धोत्रे यांनी हा प्रस्कार स्विकारला महाराष्ट्र शासनाच्या ब्लड ऑन कॉल योजनेची प्रभावी अंमलबजावणी या संस्थेने केली आहे पर्यावरण वन्य जीव संरक्षण आपत्ती व्यवस्थापन स्वच्छता जलसंधारण आदी कार्य या संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येत आहेत सामाजिक जाणीवेतून दिलेल्या उत्तम सेवेची दखल राष्ट्रीय प्रस्काराच्या माध्यमातून घेण्यात आली आहे ओंकार नवलिहाळकर हे कोल्हाप्रातील आपत्कालीन सेवा संस्थांच्या माध्यमातून समाजसेवी उपक्रमांमध्ये बऱ्याच वर्षांपासून कार्यरत आहेत तर विनित मालप्रे यांनी केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या माध्यमातून य्वा विकासाचे उल्लेखनीय कार्य केले असून त्यांनी हे कार्य ग्रामीण भागापर्यंत पोहोचविले आहे गावाच्या विकासासाठी लोकप्रबोधन करून आणि नवनवे उपक्रम राबवून आपले गाव आदर्श बनविणाऱ्या भास्करराव पेरे पाटील तसेच त्यांच्यासारख्या इतरही आदर्श व्यक्तींच्या अनुभव आणि सुचनांनुसार ग्रामविकासासाठी नवे उपक्रम राबविण्यात येतील असे कृषीमंत्री डॉ अनिल बोंडे यांनी अमरावती जिल्ह्यातील मोर्शी इथं सांगितले जिल्हा परिषदेतर्फे स्वच्छ भारत अभियानात मोर्शी आणि वरुड तालुक्यातील सरपंच आणि ग्राम पंचायत सदस्यांचा मेळाव्यात ते बोलत होते राज्यात विविध आदर्श गावांचा कायापालट हा त्या त्या गावातील व्यक्तीने घडवून आणला आहे अशा व्यक्तींच्या अनुभवाचा फायदा ही योजना अधिक परिणामकारक होण्यासाठी करण्यात येईल असं पालकमंत्री यावेळी म्हणाले संपूर्ण भारतात भीषण पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने जलशक्ती अभियान राबविण्याचे ठरविले आहे ग्लोबल वार्मिंग आणि मोठया प्रमाणात पाण्याचा उपसा यामुळे दिवसे दिवस पर्जन्यमानाचे प्रमाण सर्वत्र कमी होत आहे प्रत्येक गावागावातून जलशक्ती निर्माण झाली तरच देशात जलसमध्दी होईल असे प्रतिपादन कृषी मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ अनिल बोंडे यांनी मोर्शी इथं आयोजित जलजागृती कार्यशाळेचे उदघाटन करताना आज केले मोर्शीतील तहसील कार्यालयाच्या सभागृहात आत्मा आणि दुर्गापूर येथील कृषी विज्ञान केंद्रातर्फे ही कार्यशाळा आयोजित केली होती पूर्वी मोठा शेतकरी हा त्याच्या जमीन धारण क्षमते वरून ठरत होता मात्र अलीकडील काळात जमीन धारणा कमी होत आहे अशा परिस्थितीत शेती करणे उत्पादनापेक्षा खर्च अधिक असण्याचे महत्वाचे कारण आहे त्याम्ळे शेतकऱ्यांनी आता एकत्रित शेती साम्हिक शेतीसाठी गट शेती करून उन्नती साधली पाहिजे त्याम्ळे निश्चितच शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास ब्लढाण्याचे पालकमंत्री डॉ संजय क्टे यांनी आज व्यक्त केला राज्य शासनाच्या गटशेती सबलीकरण आणि प्रोत्साहन योजेनेतंगत बुलढाणा जिल्ह्यातील हतेडी इथल्या राजमाता जिजाऊ महिला द्ध उत्पादक संस्थेला डेअरी मिळाली आहे या डेअरीचे उदघाटन करण्यात आले त्यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते ईद उल अझाचा सण आज देशभरात धार्मिकता आणि उत्साहानं साजरा होत आहे राज्यातल्या ईदगाह आणि मशिदींमधे ईदच्या निमितानं नमाज अदा करण्यात आली राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती व्यंकैय्या नायडू तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासींयाना ईदच्या श्भेच्छा दिल्या आहेत राज्यपाल चेन्नामनेनी विद्यासागर राव यांनी देखील राज्यातल्या नागरिकांना ईद निमित श्भेच्छा दिल्या आहेत राज्यात सर्वत्र ईद उल अझा साजरा करण्यात येत असून विदर्भात सर्वत्र हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असल्याचं वृत आहे नागप्रात देखील मोमिनप्रा येथील मशिदीमध्ये हजारो मुस्लीम बांधवांनी ईद निमित्त नमाज अदा केली दिल्लीच्या जामा मशिदीत म्ख्य नमाज आयोजिण्यात आली तेलंगाना आणि हैद्राबाद मध्ये देखील त्यागाचे प्रतिक समजला जाणारा बकरी ईदचा सण उत्साहात साजरी करण्यात आला म्स्लीम बांधवांनी इद्गाह आणि मशिदीमध्ये एकमेकांना भेटून श्भेच्छा दिल्या काश्मीर खोऱ्यात देखील ईदचा सण शांततेत आणि कुठल्याही अप्रिय घटनेशिवाय साजरा होत असल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे वेस्ट इंडीजमध्ये पोर्ट ऑफ स्पेन इथं भारत आणि वेस्ट इंडिज क्रिकेट संघात काल झालेला सामना भारतानं डकवर्थ लूईस नियमान्सार एकोणसाठ धावांनी जिंकला

तीन एक दिवसीय सामन्यांच्या या मालिकेतला पहिला सामना पावसानं रद्द झाला होता त्याम्ळे कालच्या विजयासह या मालिकेत भारत आता एक शून्यनं आघाडीवर आहे